राहणार झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

नवीन वस्तू आणि सेवाकर विवरणासंबंधी राष्ट्रव्यापी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज वस्तू आणि सेवाकर प्रतिक्रिया दिनाचं आयोजन ओपेक आणि रशिया सह तिर सहकारी देशांनी तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन पाच लाख बॅरल तिकी कपात करण्याचा घेतला निर्णय हैदराबाद क्रि भारत आणि वेस्ट डिज दरम्यान झालेल्या टी

राज्यपाल भगतसिंग कोशयारी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रधानमंत्र्याचं स्वागत केलं भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत होत असलेल्या या परिषदेत काल केंद्रिय गृहमंत्री अमित शाह संध्याकाळच्या सत्राला उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल विविध चौकशी यंत्रणा तसंच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे अधिकारी उपस्थित आहेत झारखंडमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे सात जिल्ह्यामधल्या वीस मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान होत आहे

एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला दृढ करण्याच्या दिशेनं एक पाऊल म्हणून खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे गुजरात मधल्या एकल विद्यालय संघटनेच्या प्रमुखांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते देशात उत्तम शिक्षण आणि कौशल्य विकास वाढीला लागावा याकरता केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले याशिवाय अनुसूषित जमातीतल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती एकलव्य आदर्श रहिवासी शाळा पोषण अभियान आणि मिशन विधनुष्य अशा योजनांमुळे मध्येच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं केंद्रसरकारनं केलेल्या विविध सुधारणांमुळे बँकिंगक्षेत्र तुलनेनं अधिक मजबूत झालं आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे हिंदुस्तान टाईम्स नेतृत्व परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते बॅर्किंगक्षेत्र आता संकटातून पूर्णपणे बाहेर आलं आहे असं सांगून बँकांनी घेतलेल्या योग्य व्यापारी निर्णयांना कोणतेही प्रतिप्रश्न केले जाणार नाहीत असं आश्वासन त्यांनी दिलं

अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली या यादीनुसार गुजरातमधलं बालसिनोर पोलीस ठाणं दुसऱ्या तर मध्यप्रदेशातलं बुरहानपूर पोलीस ठाणं तिसऱ्या क्रमांकावर आहे अबरदीन पोलीस ठाण्यानं मालमत्ताविषयक तसंच महिला आणि समाजातल्या दुर्बल घटनांशी संबंधित अनेक प्रकरणं प्रभावीपणे हाताळली आहेत

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं काल रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात निधन झालं तिला हृदयविकाराचा झटका आला होता डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली परंतु ते तिचा जीव वाचवू शकले नाहीत पीडित महिलेला अधिक चांगल्या उपचारांसाठी हवाई मार्गानं गुरुवारी रात्री नवी दिल्लीत आणण्यात आलं होतं हैदराबादमधे पशुवैद्य डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले मात्र या चकमकीत एका पोलिसउपनिरिक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं हैद्राबादचे पोलीस आयुक सज्जनार यांनी सांगितलं आरोपींनी पोलिसांवर प्रथम दगडफेक करुन काठ्यांनी हल्ला करण्याचा तसंच त्यांची हत्यारं हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला असं त्यांनी चाटनपल्ली धिं पत्रकारांशी बोलताना सांगितलं आरोपींना वारंवार धिंगरा देऊनही त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही म्हणून पोलिसांना गोळीबार करावा लागला असंही आयुक्तांनी सांगितलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे संपूर्ण समाजानं यावर आत्मथिंतन करुन जीवन मूल्यांचं अधःपतन होण्याची कारणं जाणून घेण्याची वेळ आता आली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे आपल्या पुरातन संस्कृतीमधे महिला ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा सन्मान पुन्हा त्यांना प्राप्त व्हावा यासाठी सामुहिक रितीनं प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

नायडू यांनी हैदराबाद उन्नाव तसंच देशातल्या विविध ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली निव्वळ कायदे करुन ही समस्या सुटणार नाही असंही ते म्हणाले पोलिसदलानं महिलांसंबधी कोणत्याही तक्रारीवर त्वरीत कारवाई करावी असा सल्लाही त्यांनी पोलिसदलाला दिला

नवीन वस्तू आणि सेवाकर विवरणासंबंधी राष्ट्रव्यापी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज वस्तू आणि सेवाकर प्रतिक्रिया दिवस साजरा करण्यात येत आहे या दिवसानिमित्तानं पुढच्या वर्षीच्या एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या विवरणपत्रासंबधी जनतेचे विचार जाणून घेतले जाणार आहेत नवीन विवरणपत्राचं सहजरित्या आकलन करुन देण्यासाठी आज प्रयत्न केले जाणार असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष प्रणब कुमार दास यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं नवीन विवरणपत्रं अनिवार्य केल्यानंतर व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून विशेष लक्ष देण्यात येणार आहे असंही ते म्हणाले आज होणाऱ्या विविध कार्यक्रमात सर्व प्रमुख चेंबर कॉमर्स एण्ड डिस्ट्रीजच्या शाखा करदात्यांच्या विविध संघटना करसल्लागार उपस्थित राहणार आहेत पेट्रोलियम उत्पादक निर्यातदार देशांची संघटना ओपेक आणि रशिया सह तिर सहकारी देशांनी तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन पाच लाख बॅरल त्रिकी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तेलाचा मोठा साठा आणि जागतिक आर्थिक वृद्धी चा मंदावलेला दर पहाता या प्रस्तावाला व्हिएन्ना कें झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली

भारतीय रेल्वेनं आत्तापर्यंत देशभरातल्या साडेपाच हजार रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे स्थानक ठरलं आहे

रेल्वे स्थानंकांना डिजीटल सुविधांच केंद्र बनवता यावं या उद्देशानं ही मोहीम हाती घेतली होती देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे

सशस्त्र दलातील सैनिकांच्या कल्याणासाठी या दिवशी नागरिकांकडून निधी गोळा केला जातो या दिवसानिमित्तानं गोळा केलेला निधी आजी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो

नाणेफेक जिंकून भारतानं वेस्ट ड्रीजला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं